सम्रिक ठार लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान झालं

जम्मू कश्मीरमधल्या अनंतनाग मतदारसंघासाठी पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात तसंच लडाख ध्वि आज मतदान झालं या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती ज्ञाणी राज्यवर्धन राठोड अर्जुन राम मेघवाल जयंत सिन्हा भाजपा नेते राजीव प्रताप रुडी आणि अर्जुन मुंडा तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि जतीन प्रसाद या महत्त्वाच्या उमेदवारांच भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं महाराष्ट्रात दुष्काळ निवारण उपाययोजना विनाअडथळा राबवण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची विनंती निवडणूक आयोगानं आज मान्य केली

त्यानुसार आयोगानं आता आचारसंहिता शिथील केल्यामुळे मंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागाचे दौरे करून परिस्थितीचा आढावा घेता येईल तसच संबंधित यंत्रणांच्या बरुक्का घेऊन त्यानुसार दुष्काळ निवारण उपाययोजना राबवता येतील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधे पाण्याच्या बदल्यात पाणी या तत्वावर सामायिक पाणीवाटपाबाबतचा सामंजस्य करार करायची महाराष्ट्र सरकारची मागणी कर्नाटक राज्य सरकारनं तत्वतः मान्य केली आहे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी के शिवकुमार यांनी या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी बेळगाव विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांमधले ज्येष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बरुक्क घेतली

विजयपुरा तालुक्यातल्या तुबची बाबळेश्वर उपसा सिंचन योजनेतून दोन टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आणि दोन टीएमसी पाणी खरीप हंगामासाठी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केली आहे त्या बदल्यात तेवढंच पाणी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून राजापूर धरणातून कृष्णा नदीत सोडलं जाईल या पाण्यासाठी यापूर्वी कर्नाटक सरकार शुल्कं भरत होतं मात्र आता पध्यऐवजी पाण्याच्या बदल्यात पाणी मिळावं अशी मागणी महाराष्ट्र सरकारनं केली आहे असं शिवकुमार म्हणाले सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपात तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीनं स्पष्ट केलं आहे सर्वोच्च न्यायालयातल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यानं न्यायमूर्ती गोगोई यांच्यावर हे आरोप केले होते न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला या आरोपात तथ्य आढळलं नसल्याचा अहवाल समितीनं सादर केला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयानं जारी केलेल्या नोटिशीत म्हटलं आहे ओदिशामध्ये फानी चक्रीवादळानंतर उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या केंद्र सरकार आणि ओदिशा सरकारच्या सर्व यंत्रणांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कौतुक केलं आहे सर्व पायाभूत सुविधांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शक्य ते सर्व उपाय योजले जातील असं सांगून मोदी म्हणाले की रस्ते आणि रेल्वे मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत ओदिशातली जनता विशेष करून मच्छीमार आणि किनारी भागात राहणाऱ्यांच्या ध्यांच्या आणि सहनशक्तीला मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे सलाम केला आहे ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सोबत प्रधानमंत्र्यांनी आज चक्रीवादळग्रस्त भागाची हवाई पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकार तर्फे एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली

हवाई पाहणी नंतर मोदी यांनी पटनाईक आणि त्रिर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बर्क्क घेऊन मदत आणि पुनर्वसन कामाचा आढावा घेतला ओदिशातल्या पुनर्वसन कामासाठी शक्य ती सर्व मदत पुरवायला केंद्र सरकार बांधील आहे असं या बळकीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बातमीदारांशी बोलताना म्हणाले

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसनं आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळानं आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची याबाबत भेट घेतली मोदी यांनी प्रचार सभेत राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र न्यायालयानं या आधीच राजीव गांधी यांना निर्दोष ठरवलं असल्यामुळे प्रधानमंत्र्यांचे हे आरोप आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतात त्यामुळे आयोगानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सिंघवी यांनी या बरुक्कीनंतर बातमीदारांशी बोलताना केली आम आदमी पार्टीचे विद्यमान खासदार देविंदर सेहरावत यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी भाजपा नेते विजय गोयल आणि ठिर नेते उपस्थित होते सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या खित्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

डिजिटल स्वरुपात महत्त्वाची कागदपत्रं साठवून ठेवणा या डिजी लॉकर या सरकारी संगणकीय सुविधेशी जोडलेल्या परिणाम मंजुषा या शक्तणिक संकेतस्थळावर सीबीएसई सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका स्थलांतर प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र त्यादी कागदपत्रं उपलब्ध करुन देणार आहे या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षकांचं आणि पालकांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे हे विद्यार्थी भविष्यात उज्ज्वल प्रगती करतील आणि देशाचं नाव उज्वल करतील असा विश्वास त्यांनी पाठवलेल्या ट्विटर संदेशात व्यक्त केला आहे

तसंच गुलिस्तान जिल्ह्यात रात्री केलेल्या दुस या एका हल्ल्यात दहशतवाद्यांनी दोन जवानांना क्विकेलं अशी माहिती अफगाणी अधिका यांनी दिली तालिबानी प्रवक्ता क्वारी युसूफ अहमदी यांनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली याआधी काल तालिबान्यांनी आत्मघातकी कार बाँबनं उत्तर बाघलाण परगण्यातल्या पोलीस मुख्यालयावर हल्ला केला

गेल्या आर्थिक वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात भरलेल्या ऑनलाईन प्रत्यक्ष करांची रक्कम कमी आहे अशा अर्थाच्या चुकीच्या बातम्या माध्यमं पसरवत असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे

पंडित मोतीलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त माजी प्रधानमंत्री आणि लोकसभेच्या नीतीमूल्य समितीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी तसंच लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील यांनी नेहरु यांच्या संसद भवनातल्या प्रतिमेला पुष्पांजली वाहीली

रिझर्व्ह बँक गव्हर्नरांसोबतच्या बर्क्कीत व्याजदरांसह अनेक आर्थिक मुद्यावर महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बांगलादेश रेडियो आणि भारतीय रेडियो आकाशवाणीमधे याआधी झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे दोन्ही देशांची संस्कृती आणि कला परंपरांमधलं साधर्म्य अधोरेखित करणारे कार्यक्रम लवकरच तयार होणार आहेत बांगलादेशच्या माहिती खात्याचे सचिव अब्दुल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली तेव्हा त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातल्या बेटांजवळ अमेरिकेच्या दोन युद्धनौका टेहळणी करत असल्याबद्दल चीननं अमेरिकेकडे आज निषेध नोंदवला

दक्षिण चीन समुद्रातला हा प्रदेश आंतरराष्ट्रीय दृष्ट्या वादग्रस्त असला तरी चीन मात्र तो आपला सागरी भाग मानतो आणि तिर देशांच्या या प्रदेशातल्या हालचालींना विरोध करतो अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या सुरू असलेल्या व्यापार विषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं ही टेहळणी करून चीनच्या या प्रदेशावरच्या मालकी हक्काला आव्हान दिलं असावं असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे